ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्वरूपातल्या विषाणूमुळे परिस्थिती गंभीर झाली असून तिथे पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर झाली आहे जॉन्सन यांनी याच कारणामुळे आपला भारत दौरा रद्द केला आहे

दरम्यान जॉन्सन यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फोन करून खेद व्यक्त केला आहे

संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर सल्लामसलत करून त्यांच्या आवश्यकतेन्सार हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत

आगाखान पॅलेस कार्ला आणि भाजे इथल्या लेण्या शिवनेरी किल्लाही आजपासून पर्यटकांसाठी ख्रला झाला आहे जिल्ह्यातली सर्व ऐतिहासिक स्मारकं आणि संग्रहालयं खुली करण्याचे आदेश प्ण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी काल जारी केले मात्र या पर्यटनस्थळी वावरतांना नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं लागणार आहे प्रवेशही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच दिला जाईल

काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या पूर्णतः निराधार असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नसून प्रवासी शुल्कात वाढ करण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन देखील नसल्याचं रेल्वे खात्यानं म्हटलं आहे प्रसारमाध्यमांनी अशा तथ्यहीन निराधार बातम्या प्रकाशित करू नयेत असंही रेल्वे खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे

पाटील यांनी काही काळ गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष महाराष्ट राज्य परिवहन महामंडळाचे संचालक म्हणूनही काम केलं होतं ते दिर्घकाळ काँग्रेस पक्षात सक्रिय सदस्य होते सहकार शिक्षण सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव काम केलं

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो या निमित्तानं आज ठिकठिकाणी ऑनलाईन कार्यशाळा परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे बीड इथं जिल्हा माहिती कार्यालयात जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्पण दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना श्रभेच्छा देण्यात आल्या उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दर्पण दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून मराठी पत्रकारितेला निर्भिड निष्पक्ष लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला त्यांनी वंदन केलं आहे

काल मुंबईत मंत्रालयात पणन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट राज्य बाजार समिती कर्मचारी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती तेलंगणा तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातसुध्दा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी कर्मचारी संघाच्या वतीनं यावेळी करण्यात आली